पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान राज्यात कडेकोट बंदोबस्त तैनात कोविड राष्ट्रीय महाराष्ट्र आणि केरळमधून सुरू झालेली कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आता संपूर्ण देशात पसरली असून आरोग्य विभागानं आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार नागालँड वगळता इतर सर्वच राज्यांमधली उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढली आहे कोरोनाबाधितांची संख्येतली आज सकाळी संपलेल्या चोविस तासातली वाढ कालच्यापेक्षाही जास्त होती

उपचाराधीन रुग्णांच्या संख्येतील वाढीसंदर्भात आता उत्तरप्रदेशानं महाराष्ट्राला मागे टाकलं आहे

महाराष्ट्रानं एकंदर लसिकरणाबाबत देशात आघाडी घेतली असली तरी लसीची दुसरी मात्रा देण्यात मात्र महाराष्ट्र देशात चौथ्या क्रमांकावर आहे

स्मारके बंद सध्याच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं भारतीय पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत येणारी सर्व स्मारकं पर्यटन स्थळे आणि संग्रहालयं पर्यटकांसाठी तातडीनं बंद करण्याचा निर्णय घेतला आहे

संचारबदी कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी विविध राज्यांमध्ये युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून टाळेबंदी संचारबंदी लागू करण्यात येत आहे

अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत

त्यामुळे उपसचिव पातळीवरील सर्व अधिकारी आता आजपासून घरातून काम करणार आहेत परीक्षा वाढत्या कोरोना संसर्गामुळेच अनेक परीक्षा रद्द किंवा स्थगित करण्याचे निर्णय घेतले जात आहेत राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षाही स्थगित करण्यात आली असून पुढील तारीख कालांतराने जाहीर करण्यात येणार आहे जम्मू आणि काश्मीर हरियाणा तसच तेलंगण सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द केल्या असून बारावीच्या परीक्षा तूर्तास स्थगित केल्या आहेत महाराष्ट्र सरकारनं दहावीच्या परीक्षा रद्द आणि बारावीच्या परीक्षा स्थगित करण्याचा निर्णय दोन दिवसांपूर्वीच घेतला असून आता आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येणाऱ्या वैद्यकीय शाखांच्या परीक्षा जूनपर्यंत पुढे ढकलल्या आहेत

त्यांनी आपल्या ट्वीटर अकौंटवर ही माहिती दिली आहे चर्चा भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे परराष्ट्र व्यवहारमंत्री अब्दुल्ला शाहीद आज नवी दिल्ली इथं भारताचे परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची भेट घेऊन चर्चा करणार आहेत द्विपक्षीय संबंध अधिक बळकट होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचे मुद्दे तसंच उभय देशांच्या दृष्टीनं परस्पर हिताचे प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील मुद्द्यांबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे बैठक पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगानं आज सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे

राज्य निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर अरिझ आफताब यांनी यासंबंधीची सूचना जारी केली आहे निवडणक पश्बिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात उद्या मतदान होत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झाली आहे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

शहा दरम्यान पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांच्या पुढील सहाव्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला असून आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची तेहट्टा इथं प्रचारसभा पार पडली त्यानंतर उत्तर कृष्णनगर आणि बैरकपूर इथं त्यांचा रोड शो होणार आहे तैवान निर्बंध चीनमधल्या सात सुपर कॉम्प्यूटिंग केद्रांबरोबर व्यवहार करण्यावर अमेरिकेनं निर्बंध जाहीर केल्यानंतर तैवानमधल्या सेमिकंडक्टर उत्पादक कंपनीनं चीनमधील फायटियम इन्फोर्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीबरोबर सुरू असलेला व्यवहार स्थगित केला आहे

निधन केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयचे माजी संचालक रणजीत सिन्हा यांचं आज सकाळी दिल्लीत निधन झालं

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क परिधान करा वारंवार हात स्वच्छ धुवा सुरक्षित अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार